सुमारे चार महिन्यांच्या खंडानंतर आज पुन्हा मोदी यांनी मन की बातया कार्यक्रमादवारे देशवासीयांशी संवाद साधला पाणी प्रश्नाबाबत तसंच त्यावरच्या उपायांबाबत जनजागृती मोहीम स्रु केली पाहिजे त्यासाठी चित्रपट क्रीडा कथा कीर्तन क्षेत्रांतल्या ध्रीणांनी प्रसार माध्यमांनी आपापल्या परीनं या क्षेत्रात नेतृत्व करण्याचं आवाहनही त्यांनी केलं पाण्याच्या समस्येवर देशभरात एकच उपाय लागू होणार नाही म्हणून हॅशटॅग जनशक्ती फॉर जलशक्ती याचा उपयोग करून प्रत्येकानं आपली या विषयीची मतं माहिती आणि सूचना समाज माध्यमांवर शेअर कराव्यात असंही ते म्हणाले गेल्या लोकसभा निवडण्कीत एकसष्ट कोटी लोकांनी मतदान केलं जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची ही आजवरच्या इतिहासातली सर्वात मोठी निवडणूक होती हे सांगतानाच लाखो शिक्षक अधिकारी कर्मचारी आणि स्रक्षा दलांनी दिवस रात्र परिश्रम केल्याम्ळेच निवडण्का पार पडू शकल्या असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं

ब्के नाही तर ब्क या आपल्या आग्रहाचा प्नरुच्चार करतानाच मोदी यांनी प्रेमचंद यांच्या कथांमधल्याल काही भावलेल्या प्रसंगांचा उल्लेख केलाच शिवाय वाचनसंस्कृती वाढवण्यात मोलाची भर घालणाऱ्या केरळमधल्या अक्षरा ग्रंथालयाचं गुजरातमध्ये राबवलेल्या वांचे गुजरात मोहिमेचं उदाहरणही त्यांनी दिलं राष्ट्रप्रमुख नेत्याच्या जनसामान्यांशी थेट संवादाचं मन की बात हे जगातलं एकमेव उदाहरण असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे प्ण्याच्या आनंदनगर वसाहतीतल्या रहिवाशांवरोबर मन की बात ऐकल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रीया दिली स्वच्छ भारत प्रमाणेच जल संवर्धन ही लोकचळवळ बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन थेट ऑनलाईन दाखवण्याचे अधिकार जिओ आणि टाटा स्काय कंपनीला देण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतला आहे समितीचे अध्यक्ष डॉ अतूल भोसले यांनी ही माहिती दिली आजारी अपंग तसेच कामाच्या धावपळीत ज्यांना पंढरपूरला येणे शक्य नाही असे लोक आता ऑनलाईन दर्शन घेऊ शकतात

अहमदनगर जिल्ह्यातून अनेक महत्वाच्या दिंड्या पंढरप्रकडे जात आहेत त्यामुळे शहरातले रस्ते या वारकऱ्यांनी फ्लले आहेत नाथ संप्रदायाचा वारसा या जिल्ह्याला असल्यानं कानिफनाथ गडाची दिंडी मढी इथून पंढरप्रकडे रवाना झाली धामोरी इथली अडबंगी नाथांची दिंडी निवृती नाथांची दिंडी नेवासे इथली ज्ञानेश्वर माऊलींची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाल्या याव्यतिरिक्त अनेक मठांच्या दिंड्या शहरात दाखल होत आहेत

त्यासाठी आरक्षित तिकिटांची ही सोय केली आहे ज्येष्ठ नागरिक अपंग यांना सवलतीच्या दरामध्ये तिकीट विक्री सुरू राहणार असून त्यांना प्राधान्यानं तिकीट उपलब्ध होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे

पेट्रोल डिझेलचे दर सलग चौथ्या दिवशी चढेच राहीले

विप्ल अगरवाल आणि विवेक अगरवाल अशी त्यांची नावं असून काल पोलिसांनी त्यांना अटक केली या दोघाना आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस एस रामदिन यांच्या न्यायालयात पोलिसांनी हजर केलं तेव्हा त्यांना येत्या मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयानं दिला कोंढवा इथं अल्कॉन स्टायलस या गृहनिर्माण संस्थेच्या क्पणाची भिंत कोसळून हा अपघात झाला होता पोलिसांनी याप्रकरणी अल्कॉन लॅण्डमार्क्स कांचन रॉयल एक्झाँटिका तसंच अटक अगरवाल यांच्याविरोधात सदोष मन्ष्यवधाचा ग्न्हा दाखल केला आहे नगर सोलापुर रस्त्यावर वाटेफळ गावाजवळ आज सकाळी तीन वाहनांच्या विचित्र अपघतात दोन प्रवासी ठार तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार स्रू आहेत दोन कंटेनरमध्ये पिकअप गाडी येऊन हा अपघात झाला त्यात पिकअपचा चक्काचूर झाला त्यात अमोल रामदास गारुडकर आणि शालन रामदास गारुडकर हे दोघे मायलेक जागीच ठार झाले

इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला

आजचा सामना भारतानं जिंकला तर भारताचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित होईल

सर्व खेळाडूंच्या आहार भत्यात वाढ करण्याची घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजेजू यांनी केली आहे याचा लाभ भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या विविध केंद्रावर प्रशिक्षण घेत असलेल्या बारा हजार पाचशे खेळाइंना होणार आहे

ठाणे जिल्ह्यात कळवा इथं शिवाजीनगर भागात आज सकाळी एलपीजी सिंलेडरमधून गॅसगळती झाल्यानं एकाच कुटुंबातले चारजण जखमी झाले ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांनी वृतसंस्थेला ही माहिती दिली गॅसगळतीमुळे आगीचा भडका उडाल्यानं चौघेजण जखमी झाले मात्र अग्निश्मन दलाच्या जवानांनी तात्काळ ही आग आटोक्यात आणली जखमींना ठाणे शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे राज्यातल्या वीज निर्मिती वीज वहन वीज दर ग्राहकांना दिली जाणारी सवलत याबाबत सविस्तर माहिती देऊन येत्या काही वर्षात वीज पुरवठ्याच्या सर्व समस्या निश्चित मार्गी लागतील असा विश्वास ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी न्कताच वसई इथं बोलतांना व्यक्त केला

म्ंबईसह राज्याच्या अनेक भागात आज पावसानं हजेरी लावली गेल्या दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील्या भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे

पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून चांगला पाऊस पडत आहे दोन दिवसांपासून जिल्ह्यातल्या सर्वच भागात पावसानं चांगली हजेरी लावली त्यामुळे बळीराजा सुखावला असून आपल्या शेतीच्या कामाला लागला आहे तर पावसामुळे अनके भागातली वीजसेवा बाधित होत आहे काल रात्रीपासून औरंगाबादसह मराठवाङ्यात रिमझिम पाऊस स्रूच आहे सर्वदूर झालेल्या या पावसानं मराठवाड्यातल्या जवळपास प्रत्येक तालुक्यात तुरळक हजेरी लावली

येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात बहतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता प्णे वेधशाळेनं व्यक्त केली आहे मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी म्सळधार तर कोकण अणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाडा तसंच मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे